ऑनलाईन शिक्षण कोरोना प्रादद्र्भावामुळे शाळा बंद असल्यानं सध्या सगळा भर ऑनलाईन शिक्षणावर आहे अनेक मुलं विविध कारणांमुळे या शिक्षणापासून वंचित आहेत

त्या बाबतचा हा वृत्तांत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पालक आणि विद्यार्थी गावी गेले आहेत

अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसतो स्मार्ट फोन असला तरी इंटरनेट पॅक भरायला पैसे नसतात आणि काही पालकांकडे साधा मोबाईलही नसतो अशा पालकांची मुलं ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत

संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेऊन जे विद्यार्थी संपर्कात नाहीत अशा विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वयंसेवी संस्था मूख्याध्यापक आणि शाळा निरीक्षक यांची समिती स्थापन करावी तसंच बालकमित्र आणि पालकमित्र असे गट बनवण्यासाठी मुख्याध्यापकांनी पाठप्रावा करावा त्या माध्यमातून अडचणींवर तोडगा काढावा आणि शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवावी असं या परिपत्रकात म्हटलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनित मासावकर मुंबई पवार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणं मृत्यू दर कमी ठेवणं चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणं तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्याकडे लक्ष द्या अशा सूचना उपम्ख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्ककमंत्री अजित पवार यांनी काल प्रशासनाला दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली पूणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत पवार यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं घरीच बनवू इको बाप्पा कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करताना भाविकांना येणार्यांा अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारचा पर्यावरण विभाग आणि प्रद्षण नियंत्रण मंडळानं मूलांना घरातल्या घरात बाप्पाची मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण ऑनलाईन द्यायचं ठरवलं आहे कोरोना नियमांचं पालन आणि पर्यावरण संरक्षण हे दोन्ही हेतू साध्य करणार्याे या उपक्रमाला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा म्हणून त्यांनी स्पर्धेचीही जोड दिली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती घरच्या करी कशी बनवावी हे बच्चाकंपनीला शिकवणारी एक दृकश्राव्य फीत पर्यावरण विभागानं तयार केली आहे

अशी मूर्ती तयार करणाऱ्या मुलांसाठी एक स्पर्धाही आयोजित केली आहे

यातलं एक छायाचित्र मूर्ती घडवतानाचं असायला हवं

स्पर्धा पहिली ते पाचवी आणि सहावी ते नववी अशा दोन गटात होणार आहे लोकांना मूर्ती आणायला आणि विसर्जित करायलाही बाहेर जावं लागू नये त्या बरोबरच पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीचं भान यावं हा त्या मागचा हेतू

सांगली दोनशे वर्षाची परंपरा असलेली सांगलीच्या ऐतिहासिक सरकारी गणपतीची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली आहे दोनशे चाळीस वर्षाची परंपरा असलेला तासगावचा रथोत्सव सोहळाही यंदा प्रथमच रद्द होणार आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी काल सांगितलं सांगलीत यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणुका निघणार नाहीत मिरवणुका काढल्या तर आपत्ती नियोजन कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले जातीलअसा इशारा त्यांनी दिला घरगुती गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून एक गाव एक गणपती या नियमानूसार एकच गणपती बसवणारं आळंदी हे पूणे जिल्ह्यातील पाहिलं गाव ठरल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी काल दिली याशिवाय आळंदी नगर परिषदेनंही गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे इंद्रायणीत विसर्जन करू नका घरगुती गणेश मूर्तीचं घरीच विसर्जन कराअसं आवाहन स्थानिक आळंदीकरांबरोबरच दिघी आणि भोसरी या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना करण्यात आलं आहे

अशा परिस्थितीत गणेश विसर्जनासाठी इंद्रायणीच्या तीरावर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी नगर परिषदेनं हा विसर्जन बंदीचा निर्णय घेतला आहे

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते काल त्याचा प्रारंभ झाला

प्रत्येक रिक्षाचालकाने फेसमास्क आणि फेसशील्ड वापरणंही बंधनकारक करण्यात आलं आहे या रिक्षा सहज ओळखता याव्यात यासाठी या रिक्षाच्या पुढील बाजूस कोरोनामुक्त रिक्षा असल्याचा स्टिकरदेखील लावला जाणार आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार